कृषी कायद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधकांनी अनेकदा गदारोळ केला त्यामुळे सभा वारंवार तहकूब करण्यात आली

सभापतींनी त्यांना वारंवार आपल्या जागेवर जाऊन चर्चा करण्याची विनंती केली परंतु त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे निलंबनाचा निर्णय घेण्यात आला दरम्यान मोबाइल फोनचा वापर करून सभागृहातील कामकाज रेकॉर्ड करू नये असं आवाहन राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू यांनी सर्व सदस्यांना केलं काही सभासद आपल्या मोबाईलवर असे चित्रीकरण करतात हे वारंवार लक्षात आल्याने त्यांनी सभासदांना सभागृहात मोबाईल फोनच्या वापरावरील बंदीची आठवण करून दिली रेकॉर्डिंग करणे आणि सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणे म्हणजे विशेषाधिकाराचं उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान आहे असं नायडू यांनी सांगितलं सभागृहातील सर्व सदस्यांनी अशा कृतींपासून दूर राहावे आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी असंही ते म्हणाले एअरो शो आशियामधल्या सर्वात मोठ्या हवाई प्रदर्शनाचं अर्थात एअरो शो चं आज बंगळूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे

एरो इंडिया प्रदर्शनाला शुभेच्छा देताना देशाच्या संरक्षण आणि हवाई क्षेत्रामध्ये अमर्याद क्षमता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या क्षेत्रातील सहकार्यासाठी एरो इंडिया हे एक विशेष व्यासपीठ असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे भारत सरकारने या क्षेत्रांमध्ये भविष्यवादी सुधारणा घडवून आणल्या आहेत यामुळे आत्मनिर्भर होण्याच्या आपल्या प्रयत्नांना चालना मिळत असल्याचं ते म्हणाले

कृषी प्रशिक्षण सरकारने गेल्या वर्ष भरात दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अद्ययावत यंत्र आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं आहे पीक लागवडीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्नही वाढलं आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली सरकारने मध्य प्रदेश हरियाणा आंध्र प्रदेश आणि आसाम मध्ये चार शेती यंत्र प्रशिक्षण आणि चाचणी संस्था स्थापन केल्या असून यात शेतकऱ्यांसह अन्य प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता

राज्याने डिजिटल इंडियाच्या दिशेने उचलेलं हे एक मोठे पाऊल असल्याचं ते म्हणाले

ई कॅबिनेट प्रशिक्षण सत्राचा एक भाग म्हणून सर्व सहभागींना डिजिटल कामकाजाचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जाणार आहे काल या विषयावर झालेल्या बैठकीत पेपरलेस बजेट सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रापाठोपाठ असं डिजिटल अंदाजपत्रक सादर करणार उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य ठरणार आहे

चौरी चौरा घटनेच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरणही मोदी यांच्या हस्ते होणार आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शहिदांवर विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असून शालेय विद्यार्थी एनएसएस आणि एनसीसी कॅडेट्स स्काउट्स आणि मार्गदर्शक जिल्ह्यातील प्रभातफेरी मध्ये भाग घेणार आहेत आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचे आणि धाडसाचे स्मरण वर्षभर चालणार्या या कार्यक्रमातून केलं जाणार आहे

केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या वाढीवर यामध्ये लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असून चालू असलेल्या अन्य प्रकल्पांनाही त्वरेने पुरेसा निधी द्यावा लागणार आहे महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांनी आरोग्य विभागासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली आहे

काल रात्री उशिरा ही चकमक झाली चकमकीनंतर त्याच्याकडून एक कार्बाईन जप्त करण्यात आली आहे गाझियाबादमधील लोणी भागातील रहिवासी असलेल्या जावेदवर गेल्या वर्षी दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल मनीष यादव यांच्या हत्येच्या आरोपासह अनेक गुन्हे दाखल होते आयसीसी ऋषभ पंत इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांच्यासह भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रुषभ पंत याला आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील क्रिकेटपटूंकडून वर्षभर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी हे नामांकन देण्यात येतं

या कामगिरीमुळेच त्याला या सर्वोत्तम क्रिकेटपटूचं नामांकन देण्यात आलं आहे

आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

आयसीसीद्वारे या महिन्याचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ऋषभ पंतला नामांकन याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा हा यशस्वी लढा आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे म्हणून स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार